गेल्यावर्षी दृष्काळ असुनही देशातलं अन्नधान्य उत्पादन वाढलं

पालखी सोहळ्याची जय्यत तयारी

कृषी विभागानं काल या उत्पादनासंदर्भातली आकडेवारी जाहीर केली

यामध्ये सूक्ष्म अर्थव्यवस्था रोजगार कृषी जलस्रोत निर्यात शिक्षण आणि आरोग्य आदी विषयांचा समावेश होता यावेळी अर्थतज्ञांनी दिलेल्या अनेक अमुल्य सूचनांबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राव विजीत सिंग उपस्थित होते योग पुरस्कार आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पंतप्रधान योग पुरस्कारांची घोषणा काल केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली यावर्षींचा आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार जपानच्या योगा निकेतनला जाहीर झाला आहे तर राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचा पुरस्कार मुंगेरच्या बिहार स्कूल ऑफ योगाला मिळाला आहे वैयक्तिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार विलीतील योग शिक्षिका अँथोनीता रोजी यांना तर वैयक्तिक राष्ट्रीय पुरस्कार गुजरातमधील ला ि मिशनचे स्वामी राजश्री मुनी यांना जाहीर झाला आहे

लवकरच सर्व घरांतून ते पोहोचतील असा विश्वास माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला काल श्रीनगर िं दुरदर्शन फ्री डीश आणि सेटटॉप बॉक्सचं वितरण जावडेकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विश्वासार्हता ही दूरदर्शनची जमेची बाजू आहे असं ते म्हणाले

सीबीआयनं भंडारीच्या दिल्लीतील घराची झडतीही घेतली

पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्रूरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे श्री क्षेत्र देहू आणि आळंदी वे पालखी सोहळ्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे रस्ते पाण्याची व्यवस्था दिवाबत्ती यांसह पालखी सोहळ्यामध्ये लागणारी सर्व कामं पूर्ण होत आली आहेत जगद्रूरू संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचं प्रस्थान मंगळवारी आहे

पालख्या पुण्यात पोहोचल्यानंतर शहरात त्यांची वाटचाल सुरळित व्हावी यासाठी पुण्यातल्या वाहतुकीच्या नियमनाबाबतचे आदेशही काल जारी करण्यात आले मुख्यमंत्री रथ यात्रा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्कभुमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातल्या सर्व मतदारसंघात रथ यात्रा करणार आहेत पक्षाच्या राज्य कार्यकारीणीची बैठक काल मुंबईत झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला ही यात्रा येत्या ऑगस्ट महिन्यात सूरु होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं

राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल ही माहिती दिली

पंकजा मुंडे राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रश्न विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात मार्गी लावू असा विश्वास महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल अंगणवाडी कर्मचारी संघटनेला दिला पंतप्रधानांनी जाहीर केलेली मानधनवाढही लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानं पंकजा मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते उईके मंत्रीपद मिळाल्यामुळे सामान्य नागरिक आणि कार्यकर्ते आनंदी असले तरी दुष्काळाच्या परिस्थितीची मला जाणीव आहे त्यामुळे जनतेनं भेटीला येतांना स्वागतासाठी हार आणि प्रष्पगुच्छ न आणता वह्या भेट द्याव्यात असं आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केलं आहे यामुळे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्याला सामाजिक हातभार लाभेल असं त्यांनी प्रसिद्वीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे उईके यांचा मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर आज प्रथमच ते यवतमाळ जिल्ह्याच्या दौ यावर येत आहेत आढावा यवतमाळ जिल्ह्यात गेल्यावर्षी किटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या हे लक्षात घेऊन यंदा खरीप हंगामामध्ये असं घडू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल याबाबत कृषी आरोग्य आणि पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली किटकनाशक फवारणी करतांना घ्यायची काळजी फवारणी करणाऱ्याची वैद्यकीय तपासणी डॉक्टरांच तांत्रिक प्रशिक्षण जनजागृती मोहीम राबवावी याबाबत सुचना जिल्हाधिका यांनी केल्या

त्यानंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात खबरदारी म्हणून नागरिकांनी काय करावं किंवा काय करू नये याबाबत जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत नागरिकांनी या सुचनांचं पालन करावं आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे पीकवीमा पीकविमा संदर्भातल्या शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवून शेतकऱ्यांना विमा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे शिवसेनेच्यावतीनं जालना आणि मंठा धिं सुरू करण्यात आलेल्या पीकविमा मदत केंद्राला कदम यांनी काल भेट दिली त्यावेळी ते बोलत होते बीड पाणी अहमदनगर एमआयडीसी तील मुळा धरणातून आणल्या जाणाऱ्या पाण्यातून बीड जिल्ह्याला पाणी दिलं जात आहे मुळा धरणातून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातले टँकर भरण्यास शासनाने परवानगी दिली असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल अफगाणिस्तान विरुद्धची लढत जिंकली असली तरी नवख्या अफगाण गोलंदाजांच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजी ढेपाळली त्यामुळे अपेक्षित मोठा विजय मिळू शकला नाही

नंतर जवळपास शेवटच्या येंड्रपर्यंत अफगाणिस्ताननं दिलेली लढत अपयशी ठरली

अखेरच्या षटकांत मोहम्मद शमीनं सलग तीन गडी बाद करत विजय खेचून आणला या विश्वचषकातील ही पहिली हॅट्टीक ठरली दरम्यान कालच्या दूसऱ्या सामन्यात न्युझीलंडकडून पराभव पत्करावा लागल्यानं वेस्ट डीजचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपूष्टात आलं आहे हवामान पश्चिमेकडून सांगलीपर्यंत आलेला मान्सून काल पुढे सरकला नाही पण मोसमी वाऱ्यांनी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे आगेकूच केली त्यामुळे पुण्या मुंबईला बगल देत यंदा मान्सून विदर्भ मराठवाड्यात आधी दाखल झाला मराठवाड्यातला तेलंगण लगतचा भाग आणि विदर्भातल्या यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे